काम करत असल्याची केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

शहरातील इतर विकासकामांची जबाबदारी देखील सोपविण्यात आली असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच प्रतिपादन

आज नागप्रात संपन्न

विज्ञान परिषदेला स्रवात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 औरंगाबाद इथं आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय स्क्ष्म जलसिंचन परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

प्ढं बोलतांना गडकरी म्हणाले की जलसंवर्धनासाठी विविध नवीन उपाययोजना हाती घेतल्या जातील पाण्याच्या उपलब्धतेन्सार पीक घेण्याची पद्वत अवलंबण्याचा विचार भविष्यात करणं गरजेचं आहे असं ही गडकरी म्हणाले सूक्ष्म जलसिंचन आणि आध्निक शेती ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे मार्केटिंग ग्रू फिलीप कोटलर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पहिला फिलीप कोटलर प्रेसिडेशियल प्रस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे कोटलर यांनी ट्विट करून म्हटलं आहे की मोदी यांना हा प्रस्कार उत्कृष्ट नेतृत्व आणि अथक परिश्रम करून देशाची निःस्वार्थ सेवा केल्याबद्दल दिला गेला आहे पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळं भारतानं आर्थिक सामाजिक आणि तंत्रज्ञान विषयक क्षेत्रात उत्कृष्ट विकास केला आहे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात रुसा अंतर्गत राज्यातील वाशिम आणि नंदरबार या दोन आकांक्षित जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय मॉडेल पदवी महाविदयालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंज्री देण्यात आली उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढविण्यासह मागास भागाच्या शैक्षणिक विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे

या महाविद्यालयांसाठी राज्य सरकारनं विनामूल्य जागादेखील उपलब्ध करुन दिली आहे

निर्धारित वेळेत महामेट्रो नागपूर प्रकल्पाचं कार्य पूर्ण होत असल्यानं आता महा मेट्रोकडे शहरातील इतर विकासकामांची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे काल केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी अध्यक्षतेमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महा मेट्रो आणि नागपूर महानगरपालिका दरम्यान सामंजस्य करारावर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित आणि महानगरपालिकेचे आय्क्त अभिजीत बांगर यांनी स्वाक्षऱ्या केल्या या बैठकीत शहरातील व्यावसायिक जागेचा महामेट्रो प्नःविकास करणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला महामेट्रो आणि महानगरपालिकेच्या सय्क्त सामंजस्य करार अंतर्गत कॉटन मार्केटसह खोआ मार्केट आणि संत्रा मार्केट बर्डी इथल्या नेताजी फुले मार्केट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेच्या प्नःविकास कामाची जबाबदारी महा मेट्रोला देण्यात आली आहे यासर्व कार्यासाठी संबंधित जागा अटी आणि शर्तीवर महा मेट्रोला हस्तांतरीत करण्यात आली आहे या जागेचं सामित्व महानगरपालिके कडे असेल आणि विकास कार्य पूर्ण होताच महामेट्रो महानगरपालिकेला ते हस्तांतरित करेल महा मेट्रो नागपूर प्रकल्पांतर्गत लवकरच प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यात येणार आहे त्यासाठीची जय्यत तयारी स्रु झाली आहे पंधरवड्याआधी महा मेट्रो नागप्रदवारे स्रु करण्यात आलेल्या धावणार माझी मेट्रो ऑनलाईन कॅम्पेन आणि विश वॉल कॅम्पेनला नागरिकांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विश वॉलवर श्भेच्छा लिह्न या उपक्रमाचा प्रारंभ केला होता याव्यतिरिक्त स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी शाळा महाविद्यालयात देखील या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमानं आता दुसरा टप्पा गाठला असून कालपासून धावणार माझी मेट्रो इव्हेंट्स ची स्रुवात करण्यात आली आहे आदिवासी बांधवांच्या खावटी कर्जमाफीनं राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला असून हा सरकारचा एक महत्वपूर्ण निर्णय असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सांगितलं

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अल्पभूधारक आणि शेतमजूर यांना साधारणत जून ते सप्टेंबर या काळात रोजगार नसल्यानं या आदिवासी बांधवांना मदत म्हणून खावटी कर्ज दिलं जाते केंद्र सरकारनं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरीत केला असून या आर्थिक वर्षात या योजनेसाठी वितरीत झालेला निधी स्मारे एकसष्ट हजार कोटींपर्यंत पोहचला आहे हा आतापर्यंतचा सर्वात जास्त निधी असल्याचं केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयानं म्हटलं आहे

यावेळी गृह राज्य मंत्री दीपक केसरकर राज्याचे पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर अपर पोलीस महसंचालक प्रशासन डॉ प्रज्ञा सरवदे नागप्रचे पोलीस आय्क्त डॉ

ज्यामध्ये नाशिक नागप्र प्णे मंंबई इत्यादी शहरांसह रेल्वे प्रशिक्षण संचालनालय या संघांचा ही समावेश आहे

वुशु आणि तायकांदो हे खेळ यावेळी पहिल्यांदाच स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहेत स्पर्धामुळे पोलिसांतील खेळाडूना संधी उपलब्ध होत असून खेळाडूंसाठी स्पोर्ट एक्स्ल्लेंस सेंटर निर्माण करण्याची गरज असल्याचंही पोलीस महासंचालक म्हणाले म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राचे पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दलापैकी एक आहे क्रीडा क्षेत्रात देखील पोलीस दल अग्रेसर असून ही गौरवशाली बाब असल्याचं ते म्हणाले खेडाळू वृत्ती जर व्यक्तीत असेल तर ती व्यक्ती जीवनातील कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकते पोलीस तणावाखाली काम करतात खेळानंमुळे तणाव कमी होण्यास मदत होते पोलिसांसाठी क्रीडा अकादमी निर्माण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं

विभागांनी या कामाकडे केवळ उद्दिष्टपूर्ती म्हणून न पाहता पर्यावरण रक्षणासाठी आणि वातावरणीय बदलाचे परिणाम टाळण्यासाठी वृक्ष लागवड हा एक सक्षम पर्याय असल्याचं सत्य स्वीकारून सक्रिय योगदान दयावं आणि वृक्ष लागवडीचं परिपूर्ण नियोजन करावं असं आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केलं

चे संचालक डॉ प्रमोद पडोळे आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरीचे संचालक डॉ राकेश क्मार यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी डॉ राकेश कुमार यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून निसर्ग कडून प्रेरणा घेऊन पर्यावरण वस्तूंच्या संशॊधनावर विशेष भर दिला दरम्यान डॉ पडोळे यांनी बायोमिक्स बद्दल सांगताना जीवशास्त्राच्या विविध क्षेत्रात अभियांत्रिकीचं उपयोग करून करण्यात येत असलेल्या प्रयोगांचे महत्व सांगितलं

प्रदर्शन आणि व्याख्यान दोन्हीला प्रवेश निश्ल्क असणार आहे विश्व हिंद् परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू हरि दालमिया यांचं आज दिल्लीत निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिलं होतं देशातल्या प्रमूख उद्योगपतींमध्ये गणल्या जाणाऱ्या दालमिया यांची राम जन्मभूमी आंदोलनातही मोठी भूमिका राहिली होती विदर्भात थंडीची तीव्रता वाढली आहे